मराठा आरक्षणाबाबत लवकरच निर्णय होईल असं चव्हाण म्हणाले

ते आज लोकसभेत प्रश्नोतराच्या तासात बोलत होते

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत देशातल्या कोविड परिस्थितीबाबत सविस्तर माहिती दिली

मात्र गेल्या काही दिवसात महाराष्ट्र आणि पंजाबमधली होत असलेली रुग्ण वाढ चिंताजनक असल्याचं भूषण यांनी सांगितलं

सर्वाधिक उपचाराधीन रुग्ण असलेल्या देशातल्या दहा जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातले नऊ जिल्हे आहेत यात पुणे नागपूर मुंबई ठाणे नाशिक औरंगाबाद नांदेड जळगाव आणि अकोला या जिल्ह्यांचा समावेश आहे

राज्यात आतापर्यंत सर्वाधिक लोकांना लसीकरण करण्यात आल्याचं आरोग्य मंत्रालयानं सांगितलं

मध्यरात्री पासून लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीला नागरिकांचा उत्स्फूत प्रतिसाद मिळत असल्याचं आमच्या वातोहरानं कळवलं आहे

त्यानंतर ते माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधणार आहेत

मुंबईत यासंदर्भातल्या बैठकीत ते आज बोलत होते कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या कलाकारांच्या पाठीशी सांस्कृतिक कार्य विभाग नेहमीच राहील असंही त्यांनी स्पष्ट केल

अग्निशमक दलानं वेळीच आग नियंत्रणात आणली आगीचं कारण अद्याप कळू शकलं नाही

विपीन इटनकर यांनी हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन केलं

त्यामुळे नांदेड पनवेल नांदेड रेल्वे आज आणि उद्या रद्द करण्यात आली आहे

यशवंत मनोहर हे आज गुंफणार आहेत फुले शाहू आंबेडकरांना अभिप्रेत महाराष्ट्र या विषयावर ते आपले विचार मांडतील दररोज सायंकाळी साडे पाच वाजता देवगिरी महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर या व्याख्यानमालेत नागरिकांना सहभागी होता येणार आहे

याचा लाभ नाशिक जिल्ह्यातील विविध वायनरींना होणार असून त्यांनाही शेतकऱ्यांची थकीत रक्कम देणं सुलभ होणार आहे

याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात यासंबंधीचा गुन्हा दाखल झाला